त्यामुळे या ठिकाणी आता पूर्वीप्रमाणेच सक्तीनं लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल ई कॉमर्स कंपन्यानाही केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येणार आहे मात्र त्यासाठी आवश्यक परवानग्या बंधनकारक असणार आहेत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबतचे सुधारणा आदेश जारी केले आहेत मुंबई आणि पूणे वगळता तेर ठिकाणी वृत्तपत्रांचे वितरण करायलाही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं राज्यात तिरत्र वृत्तपत्रांचे वितरण सुरू करता येणार आहे

केंद्र सरकारमधील सनदी अधिकारी मनोज जोशी यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय समिती मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत आहे तर प्रण्यात केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पथकाने पुण्यात करोना वॉर रूमला भेट देऊन सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली तसेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीची अमलबजावणी सोशल डिस्टन्सिंग तपासणी विलगीकरण उपचारांसंदर्भात आरोग्य यंत्रणेची सूसज्जता या सेवेत आघाडीवर काम करणारे सेवक डॉक्टरांबाबत घेण्यात येणारी खबरदारी संबंधित पीपीई किट सोशल डिस्टन्सिंगचे पालन याबाबत पथकानं माहिती घेतली

रक्ताची गरज असलेल्या व्यक्तींसाठी केंद्र सरकारने हेल्पला जि सुरू केली आहे

रक्तदान करण्यासाठी चिछुक असलेल्या व्यक्तींनीही या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे

एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण साडे सतरा टक्के असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली

त्याचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हातला कोरोना विषाणू संसर्गाचा हा द्सरा बळी आहे मच्छीबाजार परिसर सील करण्याचे काम सुरू केले असून त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे

जिल्हा रुग्णालयात सध्या चार न्युमोनियाग्रस्त आणि एका क्षयरोग्र्यस्त रुग्णावर उपचार सुरू असून या सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे

रमण गंगाखेडकर यांनी केला आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केल्यावर हे रुग्ण आढळून आल्याची माहिती गंगाखेड़कर यांनी दिली पुढचे दोन दिवस रॅपिड टेस्ट किट्सचा वापर करू नका अशा सूचना सर्व राज्यांना दिल्याचे ते म्हणाले यासंदर्भात राजस्थानने तक्रार केली होती

या दोन दिवसात संस्थेचे सदस्य विविध ठिकाणी जाऊन या किट्सच्या चाचण्या घेतील आणि त्यानंतर या किट्स वापरायच्या किंवा नाही यासंदर्भात माहिती देऊन असे ते म्हणाले

यातून येणारे निष्कर्ष चांगले नसल्याची तक्रार सर्वप्रथम पश्चिम बंगालने केली होती काल राजस्थानमधून सुद्धा अशीच तक्रार करण्यात आली राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांची चाचणी या किट्सवर केल्यावर त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे दिसून येत होते अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दिली आहे त्यानंतर राजस्थानने या किट्सचा वापर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे ठाकरे यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून सभागृहात पाठवण्याची शिफारस मंत्रिमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे त्याविरुद्ध एका भाजपा कार्यकर्त्यानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे मात्र या शिफारसीच्या वैधतेबाबत राज्यपालांनी विचार करणं अपेक्षित असल्याचं सांगत न्यायालयानं काल ही याचिका तहकूब केली आता या शिफारसीवर लवकर निर्णय घेण्याची विनंती राज्य सरकार राज्यपालांना करु शकतं किंवा त्यांनी लवकर निर्णय घ्यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं असं माजी विधिमंडळ सचीव अनंत कळसे यांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या शिफारसी राज्यपालांना बंधनकारक असतात असे निर्णय यापूर्वी न्यायालयांनी दिले आहे असंही त्यांनी सांगितलं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला काहीही निर्देश देण्यापूर्वी काही काळ वाट पाहणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भातल्या एका याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालात सुनावणी झाली परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकाही तिथे अडकलेल्या भारतीयांच्या व्हिसाची मुदत वाढवत आहे त्यांना आवश्यक मदतही करत आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं अमेरिकेत अडकलेले भारतीय अमेरिकेत विखुरलेले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देणं योग्य ठरणार नाही असं मत न्यायालयानं नोंदवलं दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करणं याआधी शक्य झालं मात्र आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रक्रिया थांबली असल्याची बाब सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीनं न्यायालयात मांडली कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदार अधिकच धास्तावले असल्याचं चित्र आज मुंबई शेअर बाजारात दिसलं

कोकण गोव्याच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत तपमानात वाढ दिसून आली

तिरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे

नमस्कार